राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप

यातून पूरस्थिती उदभवणाऱ्या भागातील पाणी दृष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल त्यामूळे हा आराखडा इतरांसाठी रोल मॉडेल ठरेल असा विश्वासही म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने न्कतीच पाहणी केली या पथकाची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी म्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावळी ते बोलत होते नागपूर मुंबई समृदधी महामार्गासाठी कर्ज उभारणीची प्रक्रीया पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी द्स या एका बैठकीत जाहीर केलं

गेले दहा दिवस गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतल्या गिरगाव दादर जुहू आणि वर्सोवा चौपाटी तसंच मालाड चारकोप या खाडीकिनाऱ्याच्या ठिकाणी त्याशिवाय पवई तलावासह शहरातल्या अनेक तलावांच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी मांदियाळी लोटल्याचं चित्र आहे कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्याचा कलही दिसून येतो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरातच श्री गणेशाच्या मूर्तीचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं मुंबई महापालिकेनं विसर्जन स्थळांवर सोयी सुविधांसह विशेष सुरक्षा व्यवस्थेची सोय केली आहे अकोल्यात मानाच्या बाराभाई गणपतीचं थाटात विसर्जन झालं विसर्जनाआधी शहरातून निघालेल्या मिरवणुकीच्यावेळी ठिकठिकाणी गणेशमुर्तीचं पुजन केलं गेलं अमरावती जिल्ह्यातही द्पार पासून विसर्जनाला स्रुवात झाली विसर्जनानिमित निघालेल्या शोभायात्रा जिल्ह्यातल्या छत्री तलाव प्रथमेश झिरी कोंडेश्वर तलावाच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत नाशिकमध्ये आज अनेक नागरिकांनी गणेशमूर्तीचं घरात किंवा अंगणातच पर्यावरणप्रक पद्धतीनं विसर्जन केलं

नंद्रबारमध्ये गणेशविसर्जनाच्या मिरवणूका पारंपरिक वारकरी नृत्यावर निघत असल्याचं चित्र यंदा दिसत आहे ऐतिहासिक दादा आणि बाबा गणपतींच्या हरिहर भेटीचा उत्सव पाहायला दरवर्षीप्रमाणे हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली होती शहाद्यात मुस्लीम बांधवांनी विसर्जन मिरवणूकींवर प्ष्पवृष्टी हिंदू मुस्लीम एकोप्याचं दर्शन घडवलं नंद्रबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यादेखील पारंपरिक नृत्य करत विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला तोडं देत असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा गणेशविसर्जन न करता मूर्ती प्रशासनाला दान करण्याचा निर्णय लात्रकरांनी घेतला आहे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याबाबतचं आवाहन गणेश मंडळांसोबत झालेल्या शांतता बैठकीत केलं होतं त्याला लात्रकरांनी समंजसपणे प्रतिसाद दिला आहे यासाठी प्रशासनानं सिध्देश्वर मंदिर तसंच इतर पाच ठिकाणी म्ती स्विकारण्याची केंद्र उभारली आहेत तसंच जे मूर्ती दान करू इच्छित नाहीत अशांसाठी स्वयंसेवी संस्थांनी छोट्या कृत्रीम तलावांची निर्मितीही केली आहे बसपोर्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा देण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिलं आहे यवतमाळ आगारातल्या बसस्थानकाचं भूमिपूजन आज येरावार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जिल्हा मुख्यालयाजवळ विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट उभारून प्रवाशांना अत्याध्निक सेवा प्रवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आशियाई ज्य्निअर सॉफ्टबॉल स्पर्धेत निवड झालेल्या आरोहीभगतआणिप्रितीकांबळे या जिल्ह्यातल्या खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं कमी वजनाच्या सहज वाहन नेता येण्याजोग्या स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आंध्र प्रदेश मधे कर्नूल इथं ट्रायपॉड लाँचरच्या साहाय्यानं मारा केल्यावर या क्षेपणास्त्रानं अच्क लक्ष्यभेद केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे

गेल्या वर्षीच्या ज्लै महिन्यात हा दर साडे सहा टक्के होता

आपल्या मागणीच्या पाठिंब्यात येत्या नोव्हेंबरच्या द्स या आठवड्यात बेमुदत संप करण्याचा इशारा या संघटनेनं दिली आहे

गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पुर आला असुन भामरागड ताल्क्याचा संपर्क बाह्य जगताशी त्टला आहे यंदाच्या पावसाळ्यात संपर्क तूटण्याची ही सातवी वेळ आहे येत्या दोन दिवसांत कोकणात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे येत्या चोवीस तासांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे